टक्क्यावर नवं वर्षाच्या स्वागताला कोकणासह राज्यातल्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ जिल्हा प्रशासनाच्या खबरदारीच्या

मोदीयांनीआजआकाशवाणीवरमनकीबातयाकार्यक्रमाच्यामाध्यमातूनजनतेशीसंवादसाधला यावेळीमोदीयांनीनागरिकांनीदेशभरतूनपाठवलेलीपत्र आणिमायजीओव्हीअॅप तसंचदूरध्वनीवरूनपाठवलेल्यासंदेशांचाउल्लेखकरत त्यातलीप्रेरणादायीउदाहरणंनागरिकांसमोरमांडली यावेळीमोदीयांनीकोल्हापूरातल्याअंजलीआणिमुंबईतल्याअभिषेकयांचाहीउल्लेखकेला नव्यावर्षाच्यानिमित्तानंदेशालाशुभेच्छाद्याव्यात याकोल्हापुरातल्याअंजलीयांनीमांडलेल्यासूचनेचात्यांनीउल्लेखकेला

कोरोनाकाळातदेशातल्यानागरिकांच्यामानसिकतेतमोठाबदलझाला आणितेभारतातउत्पादितझालेल्यावस्तुंचीमागणीकरूलागले हामोठाबदलअसून त्याचंमुल्यांकनकरणंसोपंनाहीअसंतेम्हणाले विशाखापट्टणमध्विल्याव्यंकटमुरलीप्रसादयांचंउदाहरणदेतआत्मनिर्भरभारतासाठीनागरिकांनी आपणवापरतअसलेल्यापरदेशीवस्तुंच्यादेशीपर्यायांचीयादीतयारकरावीआणिभारतातल्याकष्टकरीलोकांनीतयारकेलेलीउत्पादनेचखरेदीक रायचासंकल्पकरावाअसंआवाहनत्यांनीकेलं

अत्यंतसंवेदनशीलतेनंप्राण्यांचीसेवाकरतअसलेल्याव्यक्तींचीउदाहरणंदेतत्यांनीअशाप्रयत्नांनाप्रोत्साहनदेण्याचंआवाहनकेलं

श्रीगुरूतेगबहादुरयांच्यापुण्यतिथीनिमीत्तदिल्लीतल्यारकाबगंज खिल्यागुरुद्वारातगुरुतेगबहादुरयांच्यापुढेनतमस्तकव्हायचीसंधीमिळाल्याचं सांगून यासगळ्यांच्याबलिदानालाआपणनमनकरतअसल्याचंतेम्हणाले देशभरातल्याशिक्षकांनीकोरोनाकाळातवापरलेल्याअभिनवपद्धतीआणिशिक्षणसामग्रीदीक्षापोर्टलवरअपलोडकरायचंआवाहनही त्यांनीकेलं देशातल्यायूवकांमधे करूशकतो हादूष्टिकोनआणि करेन हीभावनाअसल्यानंत्यांच्यासाठीकोणतंहीआव्हानमोठंनसल्याचंतेम्हणाले

नाताळ सलग आलेल्या सुट्या आणि नव्या वर्षांचं स्वागत करण्यासाठी कोकणासह राज्यातल्या जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाल्यानं हॉटेल्स रिसॉर्ट पूर्ण क्षमतेनं भरले आहेत गेले काही दिवस ओस पडलेले जिल्ह्यातले समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत पर्यटक घोडागाडी उंट सफरीचा आनंद घेताना दिसत आहेत जिल्हा प्रशासनाच्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत अलिबाग नागाव काशिद मुरूड जंजिरा हरिहरेश्वर श्रीवर्धन आदी समुद्र किनारे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहेत थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं माथेरान देखील पर्यटकांनी गजबजलं आहे महाबळेश्वरला देखील पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत

संविधानानं कायदे बनविण्याचा आणि त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे त्यामुळे संसदेत मंजूर झालेले कायदे आंदोलनाद्वारे रद्द करण्याची मागणी करणं लोकशाहीला घातक आहे असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारनं बनवलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असंही ते म्हणाले

मात्रसकाळच्यासत्रातभारतानंशुभमनगीलआणिचेतेश्वरपुजारायांनाझटपटगमावलं

कर्णधाररहाणेनंरविंद्रजडेजासोबतनाबादशतकीभागीदारीकरतभारतालाआघाडीमिळवूनदिली

बाधितांच्यानिकटसहवासितांपैकीदोघांनाकोरोनाचीलागणझाल्याचंनिष्पन्नझालंआहे मुंबईत कांदिवली परिसरातल्या एका मंदिरात आज पहाटे लागलेल्या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे त्याला सायन धिल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

अशाउमेदवारांचीयादीनिवडणूकनिर्णयअधिकाऱ्यांनादेण्यातआलीआहे